मुख्यमंत्र्यांनी आज राळेगणसिद्वी इथं अण्णांशी सुरु असलेल्या चर्चेदरम्यान त्यांना ही विनंती केली केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन बैठकीला उपस्थित होते

लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीवरुन राज्य आणि केंद्र सरकारनं निराशा केली असल्याची भावना अण्णा यांनी व्यक्त केली आहे राज्यात पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते राज्यात आम्ही मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे यापुढेही बजावणार असं सांगून ते म्हणाले की शिवसेना स्वतःच्या ताकदीवर लढेल अण्णा हजारे यांच्याबाबत सरकारला अजिबात चिंता नसून त्यांच्या जीवाशी ते खेळत आहेत मात्र अण्णांचं आंदोलन अण्णांसोबतच दबलं पाहिजे ही सरकारची भूमिका शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही असंही राऊत म्हणाले संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीबाबत राउत यांनी सांगितलं की शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाचे नेते असल्यानं किशोर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं भारत हा कार्यतत्पर मध्यमवर्गीयांचा देश आहे असं सांगून मोदी म्हणाले की हा मध्यमवर्ग देशाच्या प्रगतीत भरीव योगदान देत आहे सुलभ करव्यवस्थेपासून ते चांगल्या आरोग्य सुविधांपर्यंत तसंच दर्जेदार शिक्षणापासून ते अधिकाधिक संधी उपलब्ध करण्यापर्यंत सरकार जनतेच्या सुरळीत जीवनमानासाठी कुठलीही कसर सोडत नाही असं प्रधानमंत्र्यांनी आज ट्विटरद्वारे दिलेल्या संदेशात म्हटलं आहे मध्यमवर्गीयांची कामाबाबतची नीतिमत्ता प्रामाणिकपणा आणि कामाकडे बघण्याचा उदार दृष्टिकोन प्रशंसनीय आहे असंही त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढतांना शहिद झालेल्या शहिद मिलींद खैरनार यांच्या स्मारकाचं आज लोकार्पण करण्यात आलं नंदुरबार तालुक्यात बोराळे या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते याच गावात हे शहिद स्मारक उभारलं आहे शहिद मिलिंद खैरनार हे गरुड कमांडो होते बांदीपुरा मध्ये दहशवादी हल्ला झाल्यानंतर रक्तहबंबाळ असतांनाही त्यांनी दहशतवाद्यांना कठस्थान घातलं

त्यांचं बलिदान आणि हे स्मारक देशाला प्रेरणा देत राहील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला

उस्मानाबाद इथं आज राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत आयोजित महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्वाटन केल्यानंतर ते बोलत होते दारूबंदी पाणी बचत तसंच शौचालयं बांधकाम आणि त्याचा वापर यासाठी बचत गटाच्या महिलांनी काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी सीबीआय समोर हजर होऊन चौकशीसाठी सहकार्य करावं असे निदेश सर्वोच्च न्ययालयानं दिले मात्र चौकशी दरम्यान त्यांच्या अटकेची कारवाई करु नये असं न्यायालयानं सीबीआयला बजावलं मेघालयातल्या शिलाँग इथं राजीव कुमार चौकशीसाठी हजर राहतील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं राजीव कुमार हे पश्चिम बंगाल सरकारनं या प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत पश्चिम बंगाल पोलिसांनी पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे

रत्नागिरी जिल्ह्यात नाणार इथं होऊ घातलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबतची भूमिका समजावून घेण्यासाठी आज रत्नागिरीत आयोजित केलेली सुकथनकर समितीची जनसुनावणी स्थगित करायला शिवसेनेच्या शिष्टमंडळानं भाग पाडलं नाणार प्रकल्प जाहीर झाल्यापासून प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थनासाठी जनमत संघटित होऊ लागलं आहे त्याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी माजी मुख्य सचिव द

सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पानं पाच तज्ञांची समिती नियुक केली आहे या समितीची जनसुनावणी आज सकाळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातल्या अल्पबचत सभागृहात सुरू झाली दहा शिष्टमंडळांनी आपली निवेदनं सादर केल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह आलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आपली बाजू मांडली लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली सरकारनं देशातल्या गरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या असल्याचं भारतीय जनता पक्षाचे हुक्मदेव नारायण यादव यांनी प्रस्ताव मांडतांना सांगितलं

या चर्चेदरम्यान तृणमूल काँप्रेसच्या सदस्यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि सीबीआयमध्ये सुरु असलेल्या वादाचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे झालेल्या गदारोळामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित केलं होतं

राज्यसभेत आज सरकारनं ही माहिती दिली

विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज झाली त्यात विधीमंडळाच्या कामकाजाची चर्चा करण्यात आली

या अधिवेशनकाळामध्ये विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयकं तर विधानपरिषदेचं एक प्रलंबित विधेयक मांडण्यात येणार आहे कॉंप्रेस राष्ट्रवादी कॉंप्रेसनं निवडणुकीत चिन्हाची अट शिथील करावी अन्यथा रिपाई स्वबळावर निवडणुक लढवेल अशी ठाम भूमिका रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी घेतली आहे ते अमरावती इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते रिपाईसाठी लोकसभेची अमरावतीची जागा सोडण्याच्या बदल्यात आपल्याच चिन्हावर निवडणुक लढवावी असं दोन्ही कॉंप्रेसचं म्हणणं आहे मात्र ती अट मान्य नसल्याचं गवई यांनी सांगितलं

फरार उद्योगपती विजय मल्ल्या याची जप्त केलेली मालमत्ता बँकेकडे सुपूर्द करायला काहीही हरकत नाही मात्र या मालमत्तेच्या लिलावातून उभी राहणारी रक्कम भविष्यात न्यायालयात सादर करण्याची हमी बँकांनी द्यावी असं सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबईतल्या विशेष न्यायालयात सांगितलं मल्ल्याची मालमत्ता मिळवण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली बँकांच्या समूहानं दाखल केलेल्या अर्जाला प्रतिसाद देताना संचालनालयानं प्रतिज्ञापत्रं सादर केलं

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात रूई इथं एका शाळेजवळ आज दुपारी बारामतीचं एक शिकाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानाचा शिकाऊ वैमानिक जखमी झाला आहे

हिंगोली जिल्ह्यातल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयाच्या प्राध्यापक कवयित्री संध्या रंगारी यांना राज्यस्तरीय सत्यशोधक साहित्य प्रस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या बहुचर्चित वाताहतीची कैफियत या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे जालना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम देवरे याच्या विरुध्द एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आज औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्ते दुरुस्ती कामाचं देयक देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पंचांसमक्ष पडताळणी करून जालना लाचलूचपत विभागानं ही कारवाई केली परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तहसिल कार्यालयावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला रोजगार हमी योजनेची कामं सुरु करण्यात यावी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आदी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं